स्रक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा ठळक बातम्या कोरोना विषाणूचा भारतीय अवतार अधिक संसर्गक्षम असल्याचं जागतिक आरोग्यसंघटनेचं मत म्युकरमायकोसीस या आजारावरील उपचाराचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश रेल्वेनं द्रवरूप प्राणवायू ची वेगानं वाहतूक करून दिला देशभरातील कोरोना रुग्णांना दिलासा

आणि भारतीय क्रिकेट संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर

विषाणूचा हा प्रकार भारतात गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सर्व प्रथम आढळून आला मूळ कोरोना विषाणूपेक्षा तो अधिक वेगानं पसरत असून लस घेतल्यानंतर निर्माण होणाऱ्या प्रतिकार शक्तीचाही अधिक काळ सामना करण्याची त्यामध्ये क्षमता असणं शक्य आहे असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे

तज्ञांच्या मते नोंद झालेल्या मृतांची संख्या प्रत्यक्ष झालेल्या मृत्युंपेक्षा कमी आहे

याबाबतची चुकीची माहिती आणि अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आलं आहे

म्युकर महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्ताना म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराची लागण झाली असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागानं घेतली आहे या आजाराच्या जाणीवजागृतीसाठी मोहीम हाती घेण्यात येणार असून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली जालना इथं माध्यम प्रतिनिधींनीशी संवाद साधताना यांनी सांगितलं की ज्या कोरोना रुग्णांना मधुमेह आहे आणि ज्यांचा मधुमेह नियंत्रित नाही त्यांच्यामध्ये म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराचे लक्षण आढळून येत आहे नाकाजवळ ओठाजवळ काळसर ठिपका या आजारात आढळून येतो या आजारावर लवकर उपचार नाही केले तर श्वसन मेंदू डोळ्यांवर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत आहे

कोरोना संकटकाळांत संसर्ग रोखण्यासाठी मुस्लिम बांधवांनी आगामी इद उल फित्र निमित्त होणाऱ्या प्रार्थना आपापल्या घरातूनच कराव्यात असं आवाहन दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सईद अहमद बुखारी यांनी केलं आहे तसंच फतेहपुरी मशिदीचे शाही इमाम मुफ्ती मुकर्रम अहमद यांनीही नागरिकांना कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळावेत आणि संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षा उपायांच पालन करावं असं आवाहन केल आहे

कोविड रुग्णालय कोरोना संसर्गाचा सामना करण्यात प्रशासनाला मदत म्हणून लष्करानं पंजाब हरियाना आणि चंडीगड इथं प्रत्येकी एक कोविड रुग्णालय उभारलं आहे लष्कराच्या पश्चिम विभागाचे कमांडर लेफ्टनंट जनरल आर

दरम्यान इंडोनेशियातील जाकार्ता इथून ऑक्सिजन कंटेनर घेऊन भारतीय हवाई दलाच्या विमानानं आज सकाळी उड्डाण केलं आहे ओडिशा लस आयात ओडिशा सरकारनं कोरोना प्रतिबंधक लशीची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली यानुसार राज्य सरकार लवकरच जागतिक निविदा प्रसिद्ध करणार आहे लसीकरणाचा वेग वाढवल्यास परिस्थिती सुधारण्यास मदत होत असल्याचं निदर्शनास आल्याचं इस्राइलसारख्या देशांच्या उदाहरणावरून दिसून येत असल्याचं कालच्या बैठकीत सांगण्यात आलं

मुख्यमंत्री वाय

जगनमोहन रेड्डी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत जम्मू काश्मीरमध्ये कोरोना संसर्गाविरोधात लढण्यासाठी एमबीबीएस च्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जात असून अशी सेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठ्यवृत्ती देण्याचे आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अध्यक्ष चौधरी मोहसीन यासीन यांनी दिले आहेत

रेल्वे ऑक्सिजन समोर येणाऱ्या सर्व अडथळ्यांच्या शर्यती पार करत आणि नवनव्या उपायांद्वारे कठीण परिस्थितीतून पुढे जाण्याचे मार्ग शोधत भारतीय रेल्वे द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू अर्थात लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची वेगानं वाहतूक करीत असून देशभरातील कोरोना रुग्णांसाठी दिलासा देणारा आशेचा किरण ठरते आहे

नीती आयोग नीती आयोग आणि मास्टर कार्ड यांनी मिळून कालव्यापार संपर्क सर्वसमावेशक भारतासाठीचा अंकीकृत आराखडाहा अहवाल प्रसिध्द करण्यात आला

अंकीकृत नोंदणी आणि मंजुरी यांना वेग आणणं सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना कर्ज मिळवण्याचे अधिक पर्याय निर्माण करणं अशा काही शिफारशी अहवालात करण्यात आल्या आहेत तसंचआर्थिक फसवणुकीपासून जनतेला सावध करणारी यंत्रणाही विकसीत करण्याची शिफारस करण्यात आली आहे भारतात अंकीकृत व्यवहार वाढत असून देशातील प्रत्येक नागरिकाला आर्थिक सुविधांचा लाभ घेता यावा यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर सुरू करायला हवाअसं मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर राजीव कुमार यांनी व्यक्त केलं नेपाळ नेपाळी संसदेच्या कनिष्ठ सभागृहानं काल पंतप्रधान के

शर्मा ओली यांच्यावरील विश्वासदर्शक ठराव फेटाळल्यानंतर तिथे विरोधी पक्षांनी सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत संसदेत अधिक संख्याबळ असलेले दोन ते तीन विरोधी पक्ष एकत्र येऊन नेतृत्वाबाबत बोलणी करत आहेत नेपाळच्या अध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांनी शेर बहादूर थापा पुष्पकमल दहल आणि उपेंद्र यादव यांना बोलावून घेत त्यांना सरकार स्थापण्याची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितलं आहे राजकीय अडचणीत आलेल्या ओली यांच्या विश्वासदर्शक ठरावासाठी काल विशेष अधिवेशन बोलाविण्यात आलं होतं

विधानसभेचे हंगामी अध्यक्ष के

माजी मुख्यमंत्री ई पळणीसामी हे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सांभाळणार आहेत विधानसभा अध्यक्षपदासाठी उद्या निवडणूक होणार आहे द्रमुकचे ज्येष्ठ सदस्य अप्पवू याचं नाव पक्षानं या पदासाठी पुढं केलं आहे क्रिकेट दौरा भारतीय क्रिकेट संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे दोन संघांध्ये तीन एकदिवसीय आणि तीन वीस वीस षटकांचे सामने खेळवले जाणार आहेत